काही ठळक बातम्या

केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक द्रष्ट्या वैध असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

संरचनेत बदल करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठ्कीत मान्यता

ठेवण्यासाठी राज्यांनी आकडेवारी गोळा करण्याची गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे

केंद्र सरकारची आधार योजना घटनात्मक द्रष्ट्या वैध असल्याचा निर्वाछा आज सर्वोच्च न्यायालयानं दिला मात्र आधार क्रमांकाअभावी कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही योजनेचे लाभ नाकारता येणार नाहीत असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आधार योजना आणि संबंधित कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयानं आज या प्रकरणी निकाल दिला समाजातल्या दुर्लक्षित घटकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीनं आधार उपय्रक्त असल्याचं मत सरन्यायाधीश व्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यी घटनापीठानं व्यक्त केलं आधारच्या माध्यमातून विशेष ओळ्ख निर्माण होत असल्यामुळं समाजातल्या दुर्लक्षित घटकांचं सक्षमीकरण शक्य होतं असं मत व्यायालयानं व्यक्त केलं शाळाप्रवेशासाठी आधार अनिवार्य नसल्याचं सांगत सी बी एस ई

ई ई टी किंवा विद्यापीठ अन्रदान आयोगालाही आधारची सक्ती करता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं देशात अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्यांना आधार देऊ नये असे निर्देशही न्यायालयानं दिले आधार बँक खात्यांशी जोडणं बंधनकारक नाही मात्र पॅन क्रमांक आणि आयकर परतावे भरताना आधार अनिवार्य असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आधार नोंदणीसाठी नागरिकांकडून किमान माहिती घेतली जाते असं सांगत बनावट आधार कार्ड तयार करण्याची शक्यता न्यायमूर्ती ए

सिक्री यांनी फेटाळून लावली केंद्र सरकारनं नव्यानं सुरु केलेल्या अटल बिमित व्यक्ती कल्याण योजनेचा लाभ तीन कोटी दोन लाख विमाधारकांना होणार आहे

कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली आणि ते नवीन कामाच्या शोधात असतानाच्या काळात त्यांना आर्थिक मदत म्हणून ही विम्याची रक्कम रोख स्वरुपात अथवा बँक खात्यात जमा केली जाईल

संतोष कुमार गंगवार यांनी दिली नवी दिल्लीत आज कार्यालयीन जागेवर सुरक्षितता तसंच सर्वोत्कृष्ट सुरक्षा व्यवस्था पुरस्कार समारंभात ते बोलत होते सरकारच्या डिजिटल इंडिया अभियानाची दखल घेत कर्मचाऱ्यांच्या नोंदणी आणि परवाना अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयानं सर्व कामगार आणि कर्मचाऱ्यांना नोंदणी तसंच परवाना अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपात पूर्ण करणे अनिवार्य केले आहे ही सुविधा मंत्रालयाच्या श्रम सुविधा पोर्टलवर उपलब्ध असेल बांधकाम आणि इतर क्षेत्रातल्या कामगारांसाठीच्या कायद्यात सरकारनं बुकत्याच केलेल्या द्रुठस्तीन्रसार सर्व कामगार कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोंदणी प्रमाणपत्रासाठी या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी लागेल तसंच परवानाही याच पोर्टलवरुन ऑनलाईन मिळू शकेल या नोंदणी अथवा परवान्यासाठी लागणारे शुल्क तसंच सुरक्षा ठेव देखील आता ई पेमेंटच्या माध्यमातूनच भरता येईल पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वस्तू आणि सेवा कर नेटवर्क म्हणजेच जी एस

एन मध्ये सरकारची मालकी वाढवणं आणि स्थलांतर योजनेसह सध्याच्या संरचनेत बदल करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली

त्यामुळं ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकीही मोठ्या प्रमाणावर वादू शकते या पार्श्वभूमीवर श्री

छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या कामकाजास गती मिळवी यासाठी आवश्यक पद निर्मिती आणि निधी उपलब्धतेबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश म्रख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी म्रंबई इथं दिले सारथी संस्थेची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी श्री फडणवीस बोलत होते मुंबईला प्राणवायू देणारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे देशातीलच नव्हे तर जगातील एक आदर्श राष्ट्रीय उद्यान व्हावं यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत यात सर्वाचे योगदान अपेक्षित असल्याचं वनमंत्री श्री स्रधीर म्रनगंटीवार यांनी सांगितलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आयोजित कार्यक्रमात वनमंत्री बोलत होते गोरेगाव इथल्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत मेसर्स व्हिसलिंग वूडस् इंटरनॅशनल लिमिटेड या संस्थेस साडेपाच एकर जमीन उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून भाडेपड्ञा करारानं उपलब्ध करुन देण्यास काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य सरकारनं गट शेती योजना यापूर्वीच सुरू केली आहे या योजनेला चालना देण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या शेतकरी गटांना पुरस्कार देण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली

अन्वुसूचित जाती जमातींना वर्षानुवर्ष जाती आधारित भेदभाव सोसावा लागला असून त्यापैकी काहीजणांची प्रगती झाली असली तरी त्यांच्यावरील जातीचा शिक्का कायम आहे असं सांगत एटर्नी जनरल के

वेणूगोपाल यांनी सरकारची बाजू मांडली या निर्णयावर रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक व्याय राज्यमंत्री श्री रामदास आठवले यांनी असहमती दर्शवली आहे अन्र्स्र्चित जाती जमातींना पदोव्नतीमध्ये आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारांना देण्याचा निर्णय योग्य नसल्याचं सांगत सर्वच राज्यांची सरकारे अन्ग्रसूचित जाती जमातींना पदोव्नतीमध्ये आरक्षण देणारा निर्णय घेतील असं नाही त्यामुळं संविधानानं दिलेला आरक्षणाचा अधिकार अन्रस्रचित जाती जमातींना आणि मागासवर्गीयांना मिळाला पाहिजे यासाठी संसदेत कायदा करण्याचा निर्धार श्री आठवले यांनी केला आहे

सदर योजनेची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाच्या आधिपत्याखालील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत करण्यात येते

या स्पर्धेत धनश्री आर्टिस्टिक योगा या प्रकारात भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे मानव विज्ञान सर्वेक्षण द्वारा दोन दिवसाच्या हिंदी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं या चर्चासत्राला मुख्य पाहुणे म्हणून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलपती श्री

यावेळी मानव विज्ञान सर्वेक्षण कोलकात्याच्या कार्यालय प्रमुख डॉ